अनेक घरं पूराच्या पाण्यात बुडाली घरांसह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेकडोंना अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागले सांगली जिल्ह्यातील या पूर्यस्तांसाठी पर्यावरण पूरक घर बांधून दिली जाणार आहेत

तावदरवाडी आणि भिलवडीमधल्या पुरग्रस्तांना ही घरं दिली जाणार आहेत

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे अध्यक्ष नयन शहा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी भिलवडी आणि बुरुंगवाडी इथल्या जागांची पाहणीकरून पूरबाधित ग्रामस्थांशी चर्चा केली

शिक्सेनेचा मेट्रोला विरोध नाही मात्र आरेतील प्रस्तावित मेट्रोशेडला विरोध आहे असं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत स्पष्ट केलं मेट्रोच्या कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांविषयी आम्ही कधीही तक्रार केलेली नाही मात्र आरेमधील कारशेड हा वेगळा विषय आहे या कारशेडमुळे परिसंस्था धोक्यात येत असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं यासंदर्भातलं सादरीकरण आदित्य ठाकरे यांनी या वार्ताहरपरिषदेत केलं कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना आरेतील जमीनीसाठीच हट्ट का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मुंबईतील हरितपट्टा नष्ट करून कारशेड होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला वीज ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन वीज दर धोरण आणणार आहे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर

सिंग यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली ग्राहकांच्या आधिकारांचं रक्षण करण्याकरता पहिल्यांदाच असा ठोस निर्णय घेण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

दंडाची ही रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होईल असंही ते म्हणाले वीजवितरणात कुठेही बाधा आली तर ठरविक काळात त्याची पूर्तता करणं हे वीजकंपन्यांना बंधनकारक राहणार आहे बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांनी येत्या तीन दिवसात पॅकेजींगसाठी नवे पर्याय शोधावेत असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी म्हटलं आहे एकदा वापरलं जाणा या पेल्स्टिकला पर्याय शोधण्यासाठी बाटली बंद पाणी विकणा या कंपन्या आणि संबंधित विभागांच्या आधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट सचीव यांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन समिती स्थापन केली आहे असं त्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं ही समिती एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध लावण्या संदर्भात निर्णय घेईल तसंच या निर्णयामुळे रोजगारावर कोणताही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँप्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळखे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला साळूखे यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू म्हणून दीपक साळूंखे यांची जिल्ह्यात ओळख आहे

सोलापूर जिल्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तामलवाडी येथील पथकर आकारणी केंद्राला स्वच्छ केंद्रासाठीचा प्रथम पुस्स्कार मिळाला आहे

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणूक प्रचारकालावधीत पेड न्यूजला आळा घालण्यासाठी उपाय योजना करा त्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि व्यवस्थापननाचं प्रबोधन करा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी दिल्या

या डिजिटल व्हसिया माध्यमातून तब्बल चार हजार गोष्टीच्या पुस्तकांचा डिजिटल खजाना उपलब्ध झाला आहे यात अंध मुलांसाठी हजारो ध्वनी पुस्तक आहेत त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषांमधली पुस्तकही या व्हत्त मध्ये उपलब्ध आहेत

ही व्हविशाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना हा खजाना उपलब्ध करुन देणार आहे